समाजातील विविध घटकांसाठी यामध्ये भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत

अर्थसंकल्पात शेतकरी केंद्रित धोरणावर भर देण्यात आला आहे

ऐशीटक्के दिव्यांगासाठी शासन घरकूल बांधून देणार असून यासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे

धनगर समाजाच्या कल्याणासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद तसंच धनगर समाजातील बेघरांसाठी दहा हजार घरकूल बांधून देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली

विधानपरिषदेत राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प बहुजन हिताय बहुजन सुखाय असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली

मृख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे

या निर्णयाचं मराठा चेंबर ऑफ कॉमर्सन स्वागत केलं आहे या प्रत्येक क्षेत्रात महिला उद्योजकांसाठी असलेल्या आरक्षणाच्या तरतूदीचं स्वागत आहे तसंच ही गोष्ट कौतुकास्पद असल्याचं मराठा चेंबरचे संचालक प्रशांत गिरबाने यांनी म्हटलं आहे

प्रश्वोत्तर विधानसभा पुढील पाच वर्षात प्रत्येक घरात नळानं पाणी ही योजना राबविण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत प्रश्रोत्तराच्या तासात सांगितलं

दरम्यान अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांचा भाग दोन अर्ज भरून घेणं आणि पुढील प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली

विधान परिषद बीड जिल्ह्यात गर्भाशयं काढून टाकण्याच्या अनेक शस्त्रक्रीया झाल्याच्या प्रकारांची राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती मार्फत चौकशी करण्यात येणार आहे राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली शिवसेना सदस्य निलम गोरे यांनी हा प्रश्रन उपस्थित करताना बीड जिल्ह्यातील काही उस तोडणी कामगार महिलांनी कामात अडथळा ठरत असल्यामुळं गर्भाशयं काढून टाकण्याच्या शस्त्रक्रीया केल्याची माहिती दिली होती मराठवाडा वॉटर ग्रीड राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीडला सिंगापूरची कंपनी अर्थसहाय्य करणार आहे

लोकसभा सभापती लोकसभेच्या सभापतीपदासाठी सत्ताधारी पक्षानं खासदार ओम बिर्ला यांना उमेदवारी जाहीर केली आहे राजस्थानमधल्या कोटा इथून दोनवेळा खासदार म्हणून बिर्ला निवडून आले आहेत काँग्रेस पक्षानंही या उमेदवारीला पाठिबा करण्याचा निर्णय काल झालेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या बैठकीत घेतला

राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक न करता शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बँक अधिकाऱ्यांना काल दिल्या कषी पंप पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून कृषिपंपा साठी वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्वतंत्र पोर्टलचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला आहे

जिल्ह्यातल्या पहिल्या जोडणीचं वितरण जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते आज होणार आहे वायसीएमओय परस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या साहित्य पुरस्कारांचं वितरण काल करण्यात आलं यामध्ये मानाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक आणि दिग्दर्शक वेद राही यांना जेष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

पालखीचे सेनगाव रिसोड रस्त्यावर विविध ठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले शेगावनिवासी समर्थ श्री गजानन महाराज यांनी आजन्म पंढरीची वारी केली

निवत्तीनाथ पालखी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी घेऊन हजारो वारकऱ्यांनी त्र्यंबकेश्वरहून विठू माउलीच्या दर्शनासाठी काल पंढरपूरकडे प्रस्थान केले

निर्मळ वारी उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचादेखील संदेश दिला जाणार आहे आज नाशिक शहरात पालखीचं स्वागत केलं जाणार आहे

या कार्यक्रमासाठी प्रमुख आतिथी म्हणून भारतातील फ्रेंच दूतावासातील अधिकारी डॉ

काल दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून यापेकी तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे

शिरपूर शहराजवळ मुंबई आग्रा महामार्गावर ही घटना घडली

हवामान् विदर्भात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट कायम असून आठ ठिकाणी पार चाळीस अंशांच्या वर आहे

उर्वरित राज्यात तापमानात घट झाली आहे येत्या तीन चार दिवसात दक्षिण कोकणात नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे